कोरोना विषाणू विरोधात सुरू असलेला आपला लढा अत्यंत निर्णायक टप्प्यावर असून सर्वांच्या हितासाठीच हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले या काळात फक्त जीवनावश्यक वस्तूंची द्कानं सुरू राहतील तसंच अत्यावश्यक सेवेतल्या व्यक्तींची ने आण करण्यासाठीची वाहनंच रस्त्यावर असतील अस ते म्हणाले प्रत्येक जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात येणार असून शेतीशी निगडीत दुकानं मात्र सुरु राहणार आहेत वाहतूक बंद तत्पूर्वी गर्दी न करण्याची सुचना नागरिक ऐकत नसल्यानं पूणे शहारत आज संध्याकाळपासून खाजगी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच वाहतुकीची परवानगी देण्यात आली असल्याचं सह पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितलं विमानसेवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत विमानसेवा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी उद्यामंगळवार पासून होणार आहे

परंतू कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून पुणे लोहगाव विमानतळावरून देशांतर्गत साठ विमानांचे लँन्डीग आणि टेकऑफ होत होतं

आज वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

कामगार सुचना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी दिलेल्या किंवा कामावर न आलेल्या कामगार आणि कर्मचार्यांचं वेतन कापू नये अशा सूचना पुणे विभागाच्या अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातर्फे सर्वच कंपनीमालक द्कानदार संस्थांचालक कारखानदार तसंच व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत कोरोना ही महामारी असून त्या विरोधात क्रिजुटीनं लढले पाहिजे त्यामुळेच याकडे माणूसकीच्या दृष्टीने याकडे पाहावे असंही त्यांना सांगण्यात आलं आहे गढीपाडवा येत्या बूधवारी साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणावरही कोरोनाच्या प्रादूर्भावाचं सावट आहे घरोघरी गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंसह इतर पूजा साहित्याची मिठाईची द्कानं बंद आहेत सर्व प्रकारच्या बाजारपेठच बंद असल्यानं शुभ मुहूर्तावर वस्तूंची खरेदी विक्रीही होऊ शकणार नाही त्यामुळे यंदा नववर्षाचे स्वागत साधेपणानं आरोग्याची योग्य काळजी घेऊन करावं लागणार आहे पणे विद्यापीठ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटरने क्रिडीसी गेल्या दोन वर्षांत मोठी आघाडी घेतली आहे

इतकेच नव्हे तर शिक्षकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार विविध कोर्सेसची रचना करण्यात आली आहे अशी माहिती या केंद्राचे संचालक प्रा संजीव सोनावणे आणि समन्वयक डॉ सचिन सुर्वे यांनी दिली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट रुग्णालयात विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे कोरोना विषाणूच्या साथीशी सामना करण्यासाठी बोर्डातर्फे सुरक्षा रक्षकांना सुद्धा प्रशिक्षण देण्यात सुरूवात करण्यात आली आहे